सर्वोच्च न्यायालयानं डान्स बारवरचे अनेक निर्बंध शिथिल केल्याच्या पार्श्वभूमीवर पीटीआयशी बोलताना मुनगंटीवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाची लेखी प्रत हाती आली की सरकारचे वकील त्याचा नीट अभ्यास करतील आणि त्यांच्या शिफारशींच्या आधारावर पुढल्या दोन आठवड्यात अध्यादेश आणला जाईल असं त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सरकार आदर करत असलं तरी डान्स बार सुरू होऊ नयेत या भूमिकेवर सरकार ठाम आहे असं त्यांनी स्पष्ट केलं फाईव्ह जी तंत्रज्ञानासाठी भारत सज्ज असल्याचं ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष राम सेवक शर्मा यांनी सांगितलं आहे आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते भारत तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं प्रगत होत आहे आणि फाईव्ह जी तंत्रज्ञान अतिशय सहज आणि सुलभतेनं लागू करण्यासाठी ट्रायकडून सर्व प्रकारची मदत दिली जाईल असं ते म्हणाले

औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशनच्या दहाव्या शार्ङगदेव महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली महात्मा गांधी मिशन संस्थेचे अध्यक्ष अंकूशराव कदम यांनी दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्घाटन केलं शाङ्गदेव प्रसंग या परिसंवाद आणि सप्रयोग व्याख्यान मालिकेनं या महोत्सवाची सुरूवात झाली

करूणा विजयेंद्र यांनी भारतीय शिल्पनृत्याविषयी माहिती दिली यामध्ये त्यांनी शालभंजिका आणि दोहाडा संस्कृतीसह विविध शिल्पनृत्याविषयी माहिती दिली गुरु पेरणी प्रकाश डी यांनी तेलंगणामधल्या पेरणी नाट्यम या नृत्यप्रकारात पेरणी तांडवम् आणि लास्यम् याबाबत सप्रयोग माहिती दिली प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीच्या वर पोचली आहे

त्यानुसार अशा नियोक्त्यांकडे नव्यानं नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतन योजनेत नियोक्त्याच्या वाटयाची रक्कम सरकार देतं

सीबीआयनं भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संचालक आणि तीन अधिका यांसह सहाजणांना कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटक केली आहे काम मंजूर करण्यासाठी काही अधिकारी आणि कर्मचारी लाच घेत असल्याच्या तक्रारीवरुन काल नवी दिल्ली ध्वें क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयात झडती घेतल्यानंतर या सहाजणांना सीबीआयनं अटक केली

देशाची लष्करी क्षमता विकसित करण्यासाठी आत्मनिर्भरता आवश्यक आहे असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे ते काल नाशिक धिं संरक्षण उद्योगाशी संबंधितांच्या चर्चासत्रात बोलत होते

नाशिक इथल्या नियोजित रेल्वे चाक निर्मिती आणि देखभाल दुरुस्ती कारखान्याचं भूमिपूजन काल केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते झालं रेल्वे चाकांची निर्मिती नाशिकच्या उद्योग क्षेत्राला चालना देणारी ठरेल असा विद्वास गीते यांनी व्यक्त केला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी यावेळी सांगितलं की नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हबबरोबरच रेल्वेच्या चाकांचा कारखाना होत असल्यानं नाशिकचं नाव औद्योगिक क्षेत्रात जगाच्या नकाशावर येईल

मृतांमध्ये व्हस्त्रिया चालक बसचा क्लीनर आणि शाळेच्या एका शिक्षकाचा समावेश आहे

त्यांच्यावर आळेफाटा इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत